आखाती आफ्रिकन देशातील उद्योगांसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात संधी आहेत पर्यटनमंत्री जयक्मार रावल यांचं प्रतिपादन

विकासासाठी योग्य दृष्टीकोन आवश्यक असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हंटल आहे

हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारताचा दणदणीत विजय मालिकाही जिंकली

मख्यमंत्री आढावा बैठक अमरावती जिल्ह्यात शेततळी जलयुक्त शिवार आणि सिंचन विहिरीची कामं चांगली झाली आहेत मात्र काही कामांमध्ये अजूनही मागे असलेल्या तालुक्यांनी या कामांना प्राधान्यानं गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत अमरावती जिल्ह्यातील राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी काल जिल्ह्याच्या नियोजन भवनात घेतला यावेळी बोलताना ते म्हणाले ऍव्हरेज पावसापेक्षा किती पाऊस कमी पडला याच्या आधारावर ट्रिगरवर हा ऍक्टीवेट होतो दोन पावसांच्या दिवसामध्ये खंड किती पडला याच्या आधारावर ट्रिगर ट्र ऍक्टीवेट होतो

त्यानंतर मग केंद्राची टीम बोलावून केंद्र त्यातला दुष्काळ झाहिर करतो तयामुळे ही जी सगळी प्रोसेस आहे ती प्रोसेस राज्यामध्ये ज्या ज्याठिकाणी आवश्यक आहे किंवा मोठा खंड पडला आहे त्या त्याठिकाणी आपण वेळेत पूर्ण करत आहोत

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमानतर नाशिकच्या पर्यटनासदर्भात जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या का मोबाइल एपचं उद्घाटनही पाटील यांच्या हस्ते झालं गडकरी विकासासाठी योग्य धोरण आवश्यक आहे असं केंद्रीय रस्ता महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटल आहे काल नागप्रमध्ये क्रिलव्य क्रिल विद्यालयाच्या डिजिटलायझेशन कार्यक्रमात ते बोलत होते

मालदीव भारत आणि मालदिव यांनी परस्पर विक्वास पुन्हा मिळवणं गरजेचं आहे असं मत मालदिवच्या माजी परराष्ट्र मंत्री दुन्या माऊमुन यांनी व्यक्त केलं आहे मालदिवचे माजी अध्यक्ष माऊमुन अब्दुल गयूम यांच्या वतीनं त्यांची मुलगी दुन्या माऊमून यांनी काल नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या दरम्यान नुकत्याच झालेल्या अध्यक्षिय निवडणुकीत इब्राहीम मोहोम्मद सोलिह यांचा विजय झाला मख्यमंत्री नवरात्र दुर्गा मातेच्या आशीर्वादानं सर्वांच्या जीवनात सुख आणि समुद्दी नांदो तसंच समाज आणि राष्ट्रासाठी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळो अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्रोत्सवानिमित्त केली त्यांनी काल नागप्र शहरातील विविध नवरात्र महोत्सव मंडळांना भेट दिली त्यावेळी राज्याच्या नागरिकांसाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या

राजस्थानमधील बिकानेरला ते गुरुवारी भेट देणार असून तिथल्या सीमेवरील जवानांसमवेत शस्त्रपूजा करणार आहेत अशा संवेदनशील भागात दसरा साजरा करणारे सिंह हे पहिले केंद्रीय मंत्री असल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे

सध्या शिवसेनेकडे असलेली ही जागा सेना आपल्यासाठी सोडेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला महाजन मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यामळे जायकवाडी धरणात नाशिक मधील धरणातन पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे याबाबत उद्यापर्यंत पाण्याच्या साठ्याचा आढावा घेऊन नियमानुसार पाणी सोडले जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली सांगली कोणताही कमीपणा न बाळगता प्रत्येकानं आपलं गाव शहर स्वच्छ केलं तर संपूर्ण समाज निरोगी राहील असं प्रतिपादन कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत व्यक्त केलं सांगली जिल्ह्यात इस्लामप्र इथं महात्मा गांधी स्वच्छता संवाद सेवा पदयात्रे दरम्यान आयोजित सभेत ते काल बोलत होते

या योजनेच्या के लाभार्थी किरण उके यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं त्या म्हणाल्या माझं नाव किरण उके आहे मला उज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे आधी माझ्या घरी मातीची चूल होती मातीच्या च्रलीमुळे माला खूप त्रास होत होता वेळेवर काड्या मिळत नव्हत्या आणि वेळेवर कामही होत नव्हते हा ज्वला गॅस मिळाल्यामुळे माझं वेळेवर कामही होत आहे आणि वेळेची बचतही होत आहे आणि मला वेळेवर कॉलेजलाही जायला मिळते आहे प्रकाशन संस्कृती संवर्धन हे फावल्या वेळातल काम नाही तर आर्थिक विकासाच्या धोरणांचा तो मूलाधार असायला हवा अस मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी काल पुण्यात व्यक्त केलं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी लिहिलेल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण आणि सांस्कृतिक अनुशेष या ग्रंथाचं प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते झालं या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक धोरण आणि अन्शेषासंदर्भात ज्येष्ठ विचारवंत अन्वर राजन आणि नीतीन केळकर यांनी भाष्य केलं यवतमाळ यवतमाळच्या राळेगाव जंगलात नरभक्षक वाधिणीच्या शोध मोहिमे दरम्यान वनविभागाच्या पथकाला काल वाधिणीचे आणि तिच्या दोन्ही बछड्यांच्या पावलांचे ठसे आढळले आहेत ठसे आढळल्यानंतर शोध मोहीमेला अधिक गती मिळाली आहे नाशिक नाशिकच्या कालिका देवीच्या दर्शनासाठी काल पहाटेच्या सुमारास निघालेल्या वडाळ्याच्या नऊ मुलांना क्रा अज्ञात भरधाव गाडीने जोरदार धडक दिली या मध्ये काचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत

यवा ऑलिम्पिक अजॅन्टिनामध्ये सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धांच्या पुरुषांच्या हॉकीमध्ये भारतीय संघाला शैप्य पदकावर समाधान मानावं लागलं

हवामान अरबी समुद्रावरचं लुबान चक्रीवादळ अखेर काल येमेनच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर शमलं अरबीसमुद्रावरील मच्छिमारांसाठिचा धोक्याचा इशारा आता मागे घेण्यात आला आहे लुबान आणि तितली वादळांमुळे दक्षिण भारतात अडकून पडलेल्या मान्सून चा परतीचा मार्ग आता मोकळा होईल

यंदा तो आपला हा नेहमीचा मुहूर्त साधू शकेल राज्यातला मान्सून तर आधिच संपला आहे आज राज्यात सर्वत्र कोरडं हवामानच अपेक्षित आहे

नमस्कार